महाराष्ट्रासह काही राज्यात कोरोनाचा वाढता प्राद्भाव बघता या चर्येत काय महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे त्याआधी उद्या पंचायत राज दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान देशभरातल्या काही ग्रामपचायतींसोबत संवाद साधणार आहेत त्यावेळी ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ऍपचाही शुभारंभ पंतप्रधान करतील

बिगर युरिया खतांवरच्या अनुदानात कपात करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक समितीनं घेतला आहे

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद यामध्ये केली आहे

दरम्यान भारतीय वैद्यकीय संघटनेनं जाहीर केलेलं प्रतिकात्मक आंदोलन काल मागे घेतलं

केंद्रीय पथक मंबई केंद्राच्या आंतर मंत्रालयीन पथकानं काल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंबईतल्या धारावी भागातल्या संक्रमण शिबिराला भेट देऊन पाहणी केली मुंबईत विलगीकरण कक्षातल्या खाटांची संख्या बाराशे वरून वाढवून दोन हजार करावी तपासण्यांची संख्या वाढवावी तसंच गरज पडली तर मोकळ्या मैदानात तंबू टाकून रुग्णांच्या विलगीकरणाची आणि उपचार करण्याची व्यवस्था करावी अशा सूचना मुंबई महानगर पालिकेला पथकानं दिल्या असल्याचं टोपे यांनी सांगितलं राज्य सरकार स्पष्टीकरण कारखाना किंवा आस्थापनेतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली तर संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा राज्य शासनाचा विचार नाही या संदर्भात कोणतीही बैठक झालेली नाही असं काल राज्य शासनानं स्पष्ट केलं अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबूनच नमाज पठण क्तार प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे

कर्मचारी वेतन् राज्यावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे महसुली जमेवर प्रतिकुल परिणाम झाला असला तरी शासकीय कर्मचाऱ्यांचं एप्रिल महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

ते काल संध्याकाळी राज्यात पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते राज्यातले काही नागरिकही जिल्ह्या जिल्ह्यात अडकले आहेत

दरम्यान मुंबईतल्या वरळी कोळीवाडा कोरोनामुक्तीचं केंद्रीय पथकानं यावेळी कौतुक केलं हे देशातल्या कोरोनामुक्तीचे एक उत्तम उदाहरण होऊ शकतं असं सांगून केंद्रीय सचिव मनोज जोशी यांनी महाराष्ट्राच्या कोरोना बाधितांचा कालावधी द्प्पट होण्याच्या दिवसांमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं वरळी कोळीवाड्याप्रमाणे तिर बाधित क्षेत्रात काम झालं तर विषाणूची साखळी तोडण्यात मदत होईल असं ते म्हणाले गडकरी दरम्यान परराज्यातल्या कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय धोकादायक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते

पुणे आणि परिसरातील बांधकाम प्रकल्पाची अपूर्ण कामं पुन्हा सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे हॉट स्पॉट सोडून इतर भागातली कामं सुरू करण्यास क्रेडाई या बाधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं परवानगी मागितली होती कोरोनाचा वाढता प्रादृर्भाव लक्षात घेता पृणे शहरातील काही प्रमुख खासगी रुग्णालयं शासनाकडुन ताब्यात घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं जिल्हा प्रशासनाला त्यासंदर्भातील स्पष्ट सूचना दिल्या आहेत जालना जिल्ह्यातल्या शेरोडा इथली संशयित रुग्ण महिला कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळं जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती आता घेतली जात आहे

साखरतर इथल्या दोन करोनाबाधित महिला आता कोरोनामुक्त झाल्या आहेत

सांगली शहरातील सर्व उपनगरात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू आहेत तरी लोक मार्केट यार्डात येऊन खरेदीसाठी गर्दी करत होते त्यामुळे या मार्केट यार्डातील किरकोळ माल विक्री दुकानं बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिले

या सर्वांवर नवी मुंबई महापालिकेच्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत

पॉझिटिव्ह पाच रुग्णांमध्ये तिरंगा चौकातील कोरोना बाधिताच्या संपर्कातील चार आणि शिंदखेडा तालुक्यातील एका महिला रुग्णाचा समावेश आहे

अजून जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही सिंध्द्र्ग जिल्ह्यात कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातल्या प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी निवारा केंद्रातल्या व्यक्तींना खाण्याच्या वस्तू आणि मास्कचा वाटप केलं

हे अभियान काल बुलडाणा जिल्हयातही राबविण्यात आलं

लॉकडाउनमुळे बंद पडलेली तातडीची बांधकाम सुरू करून मजुरांना दिलासा देण्यासाठी नाशिक महापालिकेनं पुढाकार घेतला होता

लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्यात येणार आहे सरकारी आदेशाचं उल्लंघन करून लाभार्थ्यांना कमी धान्य देणं जास्त भावानं धान्य देणे अशा बाबी निदर्शनास आल्यानं यवतमाळ जिल्ह्यात चार स्वस्त धान्य दुकानावर कारवाई केली आहे एकाचं प्राधिकारपत्र रद्द तर इतर तिघांचं निलंबित केलं आहे

विद्यादान टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ई लर्निंगला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यादान टू पॉईंट झिरो हा विशेष उपक्रम काल सुरू करण्यात आला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमात संबंधित विषयातले तज्ञ शिक्षक आणि अभ्यासकांनी योगदान द्यावं असं आवाहन रमेश पोखरीयाल यांनी केलं आहे खबरदारी जिक्ट्रॉनिक तसंच मृद्रित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वार्ताकन करताना आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन माहिती प्रसारण मंत्रालयानं केलं आहे देशाच्या काही भागात वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे सरसंघचालक सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या आणि त्यामुळं देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येत्या रविवारी देशभरातील स्वयंसेवकांना उद्देशून ऑनलाईन भाषण करणार आहेत संघाच्या प्रिहासात प्रथमच सरसंघचालकांचे भाषण आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती संघाच्या सूत्रांनी दिली यात्रा अमरनाथ यात्रेच्या तारखांबाबत जम्मू आणि काश्मीर सरकार नंतर निर्णय घेणार आहे

भरणे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियूक्ती करण्यात आली आहे यापूर्वी दिलीप वळसे पाटील आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा पदभार होता टँकर सातारा पूणे महसूल विभागातील सांगली पाठोपाठ सातारा जिल्ह्यातही आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्याची वेळ आली आहे

भकंप वर्धा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कानगाव श्वे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास सौम्य भुकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे कानगाव बरोबरच कोसुरला मोझरी भिवापुर परिसरात मोठा आवाज होऊन भूकंपसद्रश हादरे बसल्याधी माहिती मिळाली आहे मात्र हवामान खात्याशी संपर्क साधला असता कुठेही भूकंपाची नोंद झाली नसल्याचं सांगण्यात आलं हवामान विदर्भात अजुनही तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतो आहे राज्याच्या ठिर भागात मात्र हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे तापमान कोकणात सरासरीपेक्षा जास्त तर राज्याच्या तिर भागात सरासरीच्या आसपास आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा